विजय केळकर समितीच्या अहवालातील शिफारशी आहेत तशा स्वीकारणं शक्य नाही यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं काँप्रेसचे शरद रणपिसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता केळकर समितीच्या अहवालात तालूका घटक मानून शिफारसी करण्यात आल्या आहेत त्या विभाग घटक मानून करणं अपेक्षित होतं यामुळे अहवालातील अनेक गोष्टींवर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक आमदारांचा आक्षेप आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नदीपात्र वाळू उपशासाठी खनिकर्म महामंडळाला सर्वाधिकार देण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत केली विनायक मेटे यांनी बीड मधल्या वाळूमाफियां विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना मांडली या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते नदीपात्रातले वाळू पट्टे ठरवणे त्याचा लिलाव करणे वाहनांची नोंदणी करणे आदी कामं खनिकर्म महामंडळातर्फे केली जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली

आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे योग दिवस साजरा करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम झारखंडमध्ये रांची इथं होणार असून त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होतील या कार्यक्रमामध्ये योग संघटना आणि योगगुरूंव्यतिरिक्त विविध राज्यांमधले तीस हजारांहून जास्त लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे

बीड जिल्ह्यात मागील पाच ते सात वर्षा पासून महिलांच्या गर्भाशयाच्या बेकायदेशीर शस्त्रक्रिया करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर उपाय योजना करण्यात आल्या आहेत जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं अशा रुग्णालयावर भरारी पथकाच्या माध्यमातून कायम नजर ठेवण्यात येत असून ग्रामीण भागात देखील या बाबत आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकेचा माध्यमातून सर्वे करण्यात येत आहेत

ऊस तोड महिला कामगार आणि इमारत बांधकाम महिला कामगारांच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत दरम्यान या प्रकारची गांभीर्यानं दाखल घेतली असून यावर उपाय योजने बरोबरच अशा महिलांचं समुपदेशन जनजागृती करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सध्या करण्यात येत आहे पालघर जिल्ह्यातल्या मरबे इथं संदेश यशवंत पाटील या शेतकऱ्यास जिल्ह्यातल्या पहिल्या सौर कृषीपंप जोडणीचं वितरण जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते काल करण्यात आलं मुख्यमंत्री सौर कृषी पंप ही राज्य शासनाची शेतक यांसाठीची महत्वकांक्षी योजना असून शेतकऱ्यांच्या हिताच्या या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी यावेळी केलं या सौर प्रकल्पामुळे दिवसा विना व्यत्यय वीज मिळू शकेल ही शेतकऱ्यांसाठी जमेची बाजू ठरणार आहे

औरंगाबाद पुणे महामार्गावरील नगर हद्दीत चारचाकी वाहनं अडवून लूटमार करणा या टोळीला अहमदनगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे

शहरातील दोन्ही तलाव कोरडे पडले आहेत सध्या सहा किलोमीटर अंतरावरील आमझरी गावातील एकमेव विंधनविहिरीतून शहराला पाणीप्रवठा होत आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम होती दक्षिण कोकणात सर्वत्र उत्तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडला विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या येत्या दोन दिवसात कोकणात सर्वत्र दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे